या बैठकीत नवीन अध्यक्ष निवडीपर्यंत पक्षाच्या हंगामी अध्यक्षपदी सोनिया गांधीच राहणार असल्याचा निर्णय घप्यात आला

काँग्रस्त्रिया वीसहून अधिक ज्यष्ठनस्त्रांनी पूर्णवर्ष कायमस्वरुपी अध्यक्षाची मागणी करणारं पत्र पाठवल्यानंतर सोनिया गांधी यांनी पदम्क्त करण्याची विनंती कल्ली होती काँग्रस्त्रिया अनक्त नस्त्रांनी या बैठकीत सोनिया गांधी यांनाच पाठिंबा दर्शवला पक्षाच्या नवीन अध्यक्ष निवडीची प्रक्रिया सुरू करावी असंही सोनिया गांधी यांनी म्हटलं होतं

मुख्यमंत्री उद्धव ठाकर यिंनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ठाणा मवी मुंबई आणि कल्याण डोंबिवली महापालिका करत असलल्या कोरोना उपाय योजनांचा आढावा ठाणप्रालिका मुख्यालयात घस्त्रला

कोरोना उपाय योजनांसाठी ठाण्याला निधीची कमतरता पडू दण्णर नाही असंही उद्धव ठाकर्यिनी सांगितलं मिशन बिगीन अग्र सर्वत्र घाईगडबडीनं सुरु झालं असलं तरी सर्व खबरदारी घतिक्याशिवाय राज्यात काही सुरु करणार नाही असं तम्हणालप्रसंच खड्डआणि पावसाळी आजाराच्या बाबतीत मुख्यमंत्र्यांनी यावळी संबंधितांना सूचना दिल्या

रत्नागिरीजवळच्या टाकळव्विल्या काजळी नदीच्या खाडीत गणपती विसर्जन करताना काल संध्याकाळी ब्डालल्या दोघांचम्तितदह् आज सापडलखिाहप्त त्यासाठी पोलीस आणि तटरक्षक दलाची मदत घष्यित आली मूर्ती विसर्जनाच्या वळी पाण्याचा अंदाज न आल्यानं दोघब्रिडालहित राज्यात आंतरजिल्हा प्रवासासाठी खाजगी वाहनांना ई पास बंधनकारक राहणार आह असं राज्यसरकारकडून स्पष्ट करण्यात आलं गृहमंत्री अनिल दशमुख यांनी ट्विटरच्या माध्यमातून ही माहिती दिली

दरम्यान गोव्यात परीक्षस्ती जाण्यासाठी एस टी बस उपलब्ध करण्यासंदर्भात आपण परिवहन मंत्री अनिल परब यांच्याशी चर्चा करून सोय करणार असल्याचं कुडाळ मालवणच आमदार वैभव नाईक यांनी सांगितलं

यातील पंधरा आंदोलकांवर गुन्हद्विखल कल्विआहस रायगड जिल्ह्यातल्या उरण इथल्या ओएनजीसी कंपनीच्या तल्तीपाईप लाईन मधून आज मोठ्या प्रमाणात तल्तीगळती झाली पाईप लाईन द्रुस्त करण्याचं काम युद्धपातळीवर सुरु आह खावर्षी याच काळात याठिकाणी तस्ताळतीमुळ भीषण आग लागून पाच जणांचा होरपळून मृत्यू झाला होता

एस आर डी सी अर्थात भारतीय रख्खि स्थानक विकास महामंडळाचव्यिवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव कुमार लोहिया यांनी आज ही माहिती दिली सर्वात आधी याच्या जागतिक वारशाचं जतन करणार असल्याचं त्यांनी सांगितलं सार्वजनिक खासगी भागीदारी तत्वावर स्थानकाचा कायापालट होणार असल्याची माहिती त्यांनी दिली

जालना जिल्ह्यात आज सहा कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला

या प्रकरणाची सुनावणी याआधी तीन वछी पुढढिकलली होती या आरोपींना जामिन मिळाल्यास ता आक्षीदारांवर प्रभाव पडू शकतात असा युक्तिवाद सरकारी वकील शिवाजीराव राण्यांनी कला होता

वस्तू आणि सद्याक्रर अर्थात जीएसटी लागू करण्यात त्यांचं मोठं योगदान होतं तसंच दश्चि्या करसुधारणा क्षम्प्तिही त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती